राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला प्रारंभ होईल सकाळी अकरा वाजता संसदेच्या केंद्रीय सभागृहात दोन्ही सदनाच्या सदस्यांना ते संबोधित करतील

या अधिवेशनात सादर होणारा अर्थसंकल्प हा हंगामी अर्थसंकल्पच असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे शेतकऱ्यांचं कर्ज फक्त एकदा पूर्ण माफ केलं आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू केली तर पुन्हा सरकारकडे काही मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही यासाठी सरकारनं सकारात्मक निर्णय घेऊन तो अंमलात आणावा असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे ते काल राळेगणसिद्धी इथं उपोषण सुरू केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीचं आश्वासन सरकारनं पाच वर्षांत पूर्ण केलं नाही असं सांगत राज्य विधानसभेत लोकायुक्त कायदा मंजूर करून लोकायुक्तांची नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली व्हीडिओकॉन कर्ज प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर दोषी आढळल्या आहेत

या प्रकरणी बँकेच्या अंतर्गत चौकशी समितीनं चौकशी केली चौकशी सुरू झाल्यावर कोचर यांनी बँकेतल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता राजीनाम्यापूर्वी कोचर यांचे रोखलेले बोनससह इतर भत्ते आता दिले जाणार नाहीत असं बँकेनं स्पष्ट केलं आहे अगुस्ता वेस्टलँड घोटाळा प्रकरणी आरोपी असलेला दुबईस्थित व्यापारी राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांना संयुक्त अरब अमिरातीनं भारताकडे सोपवलं आहे या प्रत्यार्पणामुळे सक्सेना आणि तलवार यांचा हात असलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणातल्या भ्रष्टाचाराचा तपास करणा या भारतीय यंत्रणांना मोठी मदत होणार आहे

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा कर्णधार के विलियमसन याचा निर्णय अचूक ठरवत ट्रेंट बोल्टनं एकट्यानच भारताचा निम्मा संघ तंबूत धाडला कॉलिन डी ग्रॅंडहोमनं तीन गडी बाद केले